कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेषींची बैठक कधी होते याकडे लक्ष लागलेलं असताना आजची नियोजित बैठक रद्द झाली देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्यानं ती रद्द झाल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं

दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज अहमद प िजे मल्लिकार्जुन खर्गे आणि ए

अँजी यांच्याशी याविषयी चर्चा केली

पुणेस्मा सिरी डेव्हलपमें कॉर्पोरेशन लिमि डेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुबल अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला

ऑपरेशन सद्भावना अन्तर्गत क्षमता विकास सहल म्हणून हे विद्यार्थी पुण्यात आले आहेत देशाचा समृद्ध इतिहास संस्कृती आणि एकतेचं विद्यार्थ्याना दर्शन घडावं या हेतूने भारतीय लष्कराच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला हे सर्व विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरमध्ये अभिनय प्रशिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी राष्ट्रीय युद्ध स्मारक तसंच राष्ट्रीय चित्रप लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते नागनाथ स्थानका दरम्यानच्या दोन बोगद्यांमधील खचलेल्या पूलाचं काम यूद्ध पातळीवर स्रु आहे

या रेल्वे मार्गावरील मंकी हिल स्थानकात माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो अनेकदा त्यांनी केलेल्या वायरींच्या ओढाताणीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते याला प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे खंडाळा स्थानक ते नागनाथ स्थानका दरम्यान मंकी ट्रॅप बनवण्यात आले आहेत

मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

मृतांच्या नातेवाईकांना पक्षाकडून पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचारांचा खर्चही भाजपकडून करण्यात येणार आहे दरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील जखमी वारकऱ्यांची भे घेऊन विचारपूस केली

अन्य द्स या सामन्यात सांगली संघानं नंद्रबारला नमवत अंतिम फेरी गाठली उद्या पुणे आणि सांगली यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे

उद्याचा खेळ बाकी असून दोन दिवसीय कसोरी प्रकारात या लढती होत आहेत

उद्या आकाश निरभ्र राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नमस्कार